आगामी विधानसभा निवडण्कीसाठी या मतदान केंद्राचं त्याच परिसरात अन्यत्र स्थलांतर करण्यात आल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली

पुण्यातील पर्वती हडपसर वडगावशेरी आणि खडकवासला या चार विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कँग्रेसचे उमेदवारच निवडणूक लढवतील अशी घोषणा या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे ते आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते पवार यांच्या घोषणेमुळे आता कोथरूड शिवाजीनगर कँटॉनमेंट आणि कसबा हे चार मतदारसंघच कॉंग्रेस आणि इतर मित्रपक्षांसाठी उरले आहेत एमआयएम प्ण्यातून निवडण्क लढवणार आहे या पक्षाच्या चार उमेदवारांची यादी आज खासदार सयद इम्तियाज जलील यांनी जाहीर केली

हा मतदार संघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे तसंच सोलापूर जिल्हयातील सांगोला मतदारसंघातून शंकर भगवान सरगर सोलापूर मध्य मंतदारसंघासाठी फारूक मकब्ल शाबदी तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सोफीया तौफीक शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे उस्मानाबाद इथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या त्र्याण्णवाव्या साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे कवी प्रवीण दवणे प्रतिभा रानडे भारत सासणे यांच्या नावाच्या शिफारसी अध्यक्षपदासाठी करण्यात आल्या होत्या आज उस्मानाबाद इथं झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत दिब्रिटो यांच्या नावावर सर्व सहमतीनं शिक्कामोर्तब करण्यात आलं

प्ण्यातील स्वारगेट इथल्या व्होल्गा चौकातील कर्मवीरांच्या प्तळ्यास माजी आमदार राम कांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी प्राचार्य अजित अभंग प्रा अरविंद बुरूंगले तसंच रयत शिक्षण संस्थेतील सेवकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते हडपसर येथील साधना संकूल इथं कर्मवीर रथाची मिरवणूक काढण्यात आली

पुढील आठवड्यापासून हा निर्णय अमलात येणार असल्याचं पाटील म्हणाले

भाग्यश्री बढे हिला अष्टपैलू खेळाडू प्रांजली शेंडगे हिला उत्कृष्ट संरक्षणासाठी सन्मानित करण्यात आले तर मुलांच्या गटात मात्र पुणे संघाला उस्मानाबादकडून पराभव पत्करावा लागला पुणे संघातील चेतन गंगाराम बिका यास उत्कृष्ट आक्रमक म्हणून सन्मानित करण्यात आलं

पुण्याच्या भाग्यश्री बडे प्रांजली शेंडगे आणि प्रेरणा कांबळेचा या संघात समावेश आहे उस्मानाबादचा रवी वसावे मुलांच्या संघाचा कर्णधार राहील या संघात प्ण्याच्या रोशन कोळी आणि चेतन बीका यांचा समावेश आहे कझाकिस्तान सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत प्ण्याच्या राहल आवारे यानं आज कांस्यपदक पटकावलं

नमस्कार